माजी वित्तमंत्री पी

संध्याकाळी साडस्कापर्यंत त्यांचं पॅरिसमध्यआगमन अपक्षित आहआ दौऱ्याबाबत आमच्या प्रतिनिधीनं दिलली हा वृत्तांत थ्ट्रीॅरिसहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर आज संध्याकाळी लगेचच भारत फ्रान्स द्वीपक्षिय चर्चा सुरू होईल यात दहशतवाद विरोधी लढा आणि पर्यावरण रक्षणासह विविध मुद्यांवर भारत फ्रान्स सहकार्याबाबत महत्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत

यावेळच्या चर्चेतून होणाऱ्या निर्णयांचीही भविष्यात अशीच अंमलबजावणी होईल असा विधास फ्रान्स मधले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला

जम्म काश्मीर काश्मीर खोऱ्यातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहा काल कुठलीही अनुषित घटना घडली नाही

चिदंबरम यांना काल रात्री सीबीआयनं अटक कली आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात यणिर आहा चिदंबरम यांना नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरून अटक करून सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी नष्वात आलं मंगळवारपासून सुरू असलखिा या नाट्यावर अखट काल रात्री पडदा पडला

मदत आणि पुनर्वसनाच्या प्रक्रीयतकोणतीही बाधित व्यक्ति वंचित राहणार नाही याची काळजी घस्तिना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांशी समन्वय राखत यध्द पातळीवर काम कराव अश्या त्यांनी सूचना दिल्या पूण बिभागातील मदत आणि पूनर्वसनाच्या कामाचा आढावा दत्ताना डॉ

अशोक उईक आंनी सांगितलं

दृष्काळी भागातल्या बचत गटांनी तिथल्या महिलांना मोठा आधार दिला असून ज्या भागात बचत गटांचं उत्कृष्ट काम आह विया भागात शक्किरी आत्महत्याद्वीप्रमाणही कमी असल्याचं मुंडस्किणाल्या

आकाशवाणीवरुन या सामन्याचं धावतं वर्णन हिंदी आणि इंग्लिशमधून करण्यात यद्दत्त